स्टॅच्य ऑफ यनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सरदार पटेल यांच्या स्टॅच्यु ऑफ युनिटी या जगातल्या सर्वात उंच पुतळयाचं लोकार्पण करणार आहेत

या पुतळ्याच्या पायथ्याशी असलेल्या वॉल ऑफ युनिटीचंही पंतप्रधान उदघाटन करतील दरम्यान सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पण्यतिथी आज संकल्प दिन म्हणुन पाळण्यात येत आहे

या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन नोव्हेंबरला होणार आहे आरोप निश्वितीला स्थगिती देण्याची पुरोहित यांची विनंतीही न्यायालयानं फेटाळून लावली

माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड प्रसार भारतीचे अध्यक्ष सूर्य प्रकाश आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्पत्ती यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे

तमिळनाडू पुद्द्वेरीसारख्या ठिकाणी यासाठीची वेळ बदलू शकते मात्र दोन तासांचा कालावधी बदलू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं तसंच पर्यावरणपूरक फटाके उडविण्यासाठीचा आदेश प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासाठीच लागू असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे साखर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या गळीत हंगामात साखरेचे दर प्रतिक्विंटल सहाशे रुपयांनी कमी आहेत गेल्या वर्षीची थकीत रक्कम कारखान्यांनी शेतकऱ्यांना अद्याप दिलेली नाही त्यामळे यंदा गळीत हंगामात वाजवी दर अधिक दोनशे रुपये पहिली उचल देणं साखर कारखान्यांना परवडणारे नाही यामुळे या संदर्भात राज्य शासन जोपर्यंत अनुकल भूमिका घेत नाही तोपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय काल साखर कारखानदारांच्या बैठकीत घेण्यात आला

अजय चंदनवाले यांच्या हस्ते काल झालं

मदा आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याचं प्रमाण समजण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या अभियानांतर्गत मागील दोन वर्षांपासून मृदा आरोग्य पत्रिका वाटप करण्यात येत आहे या वाटपामध्ये पुणे जिल्हा राज्यात आघाडीवर आहे

याविषयी बोलताना भोर तालुक्यातील अनिल लांडगे यांनी सांगितलं हेल्थ कार्ड बनविल्यामुळे मला माझ्या पीकाच्या गरजेप्रमाणे कुठल्या खताची मात्रा किती दिली पाहिजे आणि क्ठल्या खताची गरज आहे हे समजलं त्यामुळे मला जेवढ्या खताची गरज आहे तेवढाच माझा खर्च झाला आणि पीकाच्या गरजेप्रमाणे खत दिल्यामुळे पीकही भरघोस आलं

त्याचप्रमाणे माझ्या जमिनीचं आरोग्यही सुधारलं

चारा वितरण राज्यातील संभाव्य चारा टंचाईची तीव्रता कमी होण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत नोव्हेंबरमध्ये राबविण्यात येणाऱ्या वैरण बियाणे वितरण योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन पश्संवर्धन आयुक्तांकडून करण्यात आलं आहे

मीठ वितरण महिलांमधील रक्ताल्पतेचं वाढतं प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनानं शिधापत्रिकेवर लोह आणि आयोडिनयुक्त मीठ वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे अन्न नागरी प्रवठामंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आज मुंबईत मीठ वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे यशवंत देव ज्येष्ठ संगीतकार गीतकार यशवंत देव याच्या पार्थिव देहावर काल संध्याकाळी मुंबईत अत्यसस्कार करण्यात आले देव यांचं काल पहाटे प्रदीर्घ आजारानं निधन झालं

गदिमा पुरस्कार लता मंगेशकर पुरस्कार राम कदम प्रस्कार या बरोबरच महाराष्ट्र भूषण प्रस्कारानही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं एक नजर त्यांच्या सांगितीक कार्यावर आकाशवाणीपासून आपली सांगीतिक कारकीर्द सुरु करणाऱ्या देव यांनी लोकगीतं भावगीतं भक्तीसंगीत चित्रपटसंगीत नाट्यसंगीत अशा प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता शब्दप्रधान गायकीला महत्त्व देणाऱ्या देवांनी सुगम संगीतावर विशेष प्रेम केलं या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या गीताला स्वरसाज चढवणारे यशवंत देव यांची ओळख गायक कवी संगीतकार एवढ्यापुरती मर्यादित नाही चिन्तनशील कलाकार असणारे देव एका फार मोठ्या सांगीतिक कालखंडाचे साक्षीदार होते आपल्याबरोबरच अनेकांची कारकीर्द त्यांनी घडवली त्यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं प्रत्येक गीत मराठी रसिकांच्या ओठी आजही आहे दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी यासारखी गीतं देव यांच्या संगीतानं अजरामर केली जीवनात ही घडी अशीच राह दे स्वर आले दुरुनी यासारखी सुमधुर गीतही त्यांनी लिहिली असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे या गीताप्रमाणेच यशवंत देव हे रसिकांच्या मनावर कायमच अधिराज्य करत राहतील आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे पुणे ज्येष्ठ संगीतकार गीतकार यशवंत देव यांच्या निधनानं शब्दांसोबतच सुरांवर प्रभुत्व असलेला आणि मराठी भावगीतांचं विक्ष समृद्ध करणारा एक अस्सल कलावंत हरपला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देव यांना श्रद्वांजली वाहिली आहे तर यशवंत देव यांच्या निधनामुळं संगीत विधातील अष्टपेलू व्यक्तिमत्त्व गमावलं आहे या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी यशवंत देव यांना श्रद्वांजली अर्पण केली आहे

रामास्वामी यांनी दिली कौशल्य सेत इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमाम्ळ रोजगाराची संधी मिळणार असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल सांगितलं कौशल्यसेतू अभियानातील विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यात ते काल बोलत होते

दिवाळीपर्यंत हे प्रदर्शन ग्राहकांसाठी खुलं असणार आहे

पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाची प्रेरणा ग्रामगीतेतून घेण्यात आली आहे असं ते म्हणाले

आश्रमशाळा विम्क्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या आश्रमशाळा सुव्यवस्थित चालल्या पाहिजेत ही शासनाची भूमिका असून आश्रमशाळांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी निश्वित प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मागास वर्ग कल्याण राज्यमंत्री मदन येरावार यांनी काल मुंबईत दिली आश्रमशाळांच्या अडचणींबाबत येरावार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते हवामान् राज्याच्या बहताश भागात दिवसभर उन्हाचा कडाका आणि रात्री थंडीची चाहल असं वातावरण अन्भवाला येत आहे काल राज्यात सर्वत्र आकाश निरभ्र होतं उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उन्हाचा कडाका वाढेल आणि हवामान कोरडं राहील असं हवामान विभागान म्हटलं आहे